गडचिरोलीमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

राज्यातल्या या शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा रॅली आणि पदयात्रांच्या माध्यमातून झाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली विरोधकांनी आपल्या देशाच्या सैनिकांच्या शौर्याविषयी शंका घेऊ नये असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघातले युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल राहाता छे सभा घेतली भाषणानंतर गडकरी यांना भोवळ आली मात्र अगदी थोड्याच वेळात ते सावरले पालघरमध्ये युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात सटाणा तसंच डोंबिवली आणि ठाण्यात प्रचार सभा घेतली या देशातील नागरिकांना मोदी आणि फडणवीस यांनी राष्ट्रवाद शिकविण्याची गरज नाही अशी टीका शरद पवार यांनी डोंबिवलीतल्या सभेत केली वंचित बह्जन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडी आणि खोपोली क्वे जाहीर सभा घेतल्या आपल्या भाषणात आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या निश्वलनीकरणाच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले नंदुरबारमध्ये सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची सांगता केली मुंबईच्या बहुतांश मतदार संघातही काल उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी आणि प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत प्रचाराची सांगता केली आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह प्रशांत जाधव पुणे पूणे जिल्ह्यातल्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघातल्या प्रचार सांगतेविषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदार संघातील उमेदवारांनी रॅलीद्वारे मतदारांना आवाहन केलं राज्यातील निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा असल्यानं शरद पवार नीतीन गडकरी देवेंद्र फडणवीस उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांनी या मतदार संघात राजकीय वातावरण तापलं होतं भौगोलिक दृष्टया मोठा विस्तार असलेल्या या मतदार संघात प्रचार करताना सर्वच उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या क्षमतांचा कस लागला होता

याखेरीज मावळ मतदार संघातील वाढता तणाव लक्षात घेऊन खुद्द मावळ तालुक्यात राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी यावेळी सांगितलं

यात रोख रक्कम बेकायदेशीर मद्य सोने अंमली पदार्थ आणि भेटवस्तूचा समावेश आहे राधाकृष्ण विखे पाटीलः लोकसभा निवडण्कीचा निकाल लागल्यानंतर राज्यातल्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं काँप्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांनी काल सांगितलं अहमदनगर जिल्ह्यात लोणी क्वें पत्रकार परिषदेत ते बोलत होते सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचं त्यांनी समर्थन केलं विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहात प्रामाणिकपणे काम केलं तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले असं ते म्हणाले

यावेळी लोहमार्ग पोलीस दल वाहतूक पोलीस दल महापालिका सुरक्षा दल ब्रास बँड पथक सशस्त्र पोलीस दल दंगल नियंत्रण पथक महिला पोलीस दल आणि अग्निशमन दल आदी दलांनी संचलनाची रंगीत तालीम केली गडचिरोलीः गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात गट्टा जांभिया पोलीस मदत केंद्रांतर्गत असलेल्या जंगलात काल दुपारी पोलिस आणि नक्षलवाद्यामध्ये चकमक झाली यात दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य भास्कर याची पत्नी आणि जहाल नक्षलवादी रामको हिचाही समावेश असल्याचं वृत्त आहे अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्यात रांजण खळग्यासाठी प्रसिध्द असलेल्या निघोजच्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाला राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात आज या यात्रोत्सावाची सांगता होणार आहे बुलडाणाः ब्लडाणा जिल्ह्यात खामगाव शहरानजीक माथनी क्वे काल एका गोदामामध्ये जिलेटिनच्या कांड्याचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला

जिल्ह्यातील बहुतेक धरणं आणि विहिरीची पाणी पातळी खोल गेल्याने आगामी काळात टंचाई ग्रस्त गावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे पाणी टंचाईः पूणे जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत असून मंगळवारचं मतदान झाल्यानंतर पाणी आणि चारा टंचाईचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं जिल्ह्यात अद्यापपर्यंत चारा छावणी सुरु कारण्याबद्दलची मागणी झालेली नसल्याचं ते म्हणाले बीडः बीड जिल्ह्यात दृष्काळाची तीव्रता वाढत असून जिल्ह्यातले बहुतांश प्रकल्प जवळजवळ कोरडे पडले आहेत बीड शहराला पाणी पुरवठा करणा या बिंद्सरा धरणात केवळ चार दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे तसंच माजलगाव धरणाची पाणी पातळीही खालावली आहे त्यामुळे बीड शहरवासियांवर पिण्याच्या पाण्याचं मोठ संकट आहे नागरिकांनी पिण्याचं पाणी जपून वापरावं असं आवाहन नगरपरिषदेनं केलं आहे कोल्हापूर पाणीः कोल्हापूर जिल्हयात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामाना करावा लागत आहे

कोल्हापुरः कोल्हापूर ब्रिले प्रसिद्ध व्यापारी दानचंद घोडावत यांचं काल सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं

आज सकाळी उदगांव वैकुठधाम धिं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत

शेतात ठेवलेल्या टाकीतलं पाणी पिऊन सहा हरणं एक काळवीट या बरोबरच शेळ्या बोकडं आणि गाय यांना विषबाधा होऊन ती दगावली पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी नमुने ताब्यात घेतले आहेत बुद्धीबळ टर्की शि शालेय स्तराची जागतिक बुद्धीबळ स्पर्धा गेल्या आठवड्यात पार पडली

आरुषसह निवाण खंडादिया या आणखी एका पुण्याच्या खेळाडूने सहा पूर्णांक पाच गुणांसह कांस्य पदक पटकावलं

यामुळं टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अभिषेक नेमबाजीतील पाचवा स्पर्धक ठरला आहे

विदर्भासह उभ्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे

रात्रीचं किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्तच असल्यानं उकाडा कमालीचा वाढला आहे पूण्यात काल सलग तिसऱ्या दिवशी एप्रीलमधल्या दशकातल्या सर्वाधिक तापमानाचा नवा उच्चांक नोंदला गेला

दरम्यान बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर फोनि या चक्रीवादळात झालं असलं तरी आधी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार ते आता तमिळनाडू किंवा आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता नाही